केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली धानाच्या किमान हमी भावात प्रति क्विंटल पासष्ट रुपये ज्वारीसाठी एकशे वीस रुपये नाचणीसाठी दोनशे ट्रेपन्न रुपये तूर सव्वाशे रुपये मूग पंचाहत्तर रुपये आणि उडदाच्या किमान हमी भावात प्रति क्विंटल शंभर रुपयांनी वाढ करण्यात आली आहे

लोकसभा निवडणुकीमुळे यावर्षी जानेवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता त्यानंतर आता उद्या पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल

ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत गांधी यांनी दिलेला राजीनामा पक्षाच्या कार्यकारी समितीनं फेटाळला आहे मात्र गांधी अद्याप राजीनाम्याच्या निर्णयावर कायम आहेत दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीच्या चर्चेत पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं नाव आघाडीवर असल्याचं पीटीआयचं वृत्त आहे अशोक चव्हाण यांनी या पदाचा दिलेला राजीनामा पक्षानं मंजूर केला आहे

या घटनेला जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे या दुर्घटनेत सुमारे तेवीस जण वाहून गेले असून तेरा जणांचे म्रतदेह आतापर्यंत सापडले असल्याचं पीटीआयच्या व्त्तात म्हटलं आहे मृतांच्या नातेवाईकांना सरकारतर्फे प्रत्येकी चार लाख रुपये मदत दिली जाणार असल्याचं जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं

ज्यांची घरं वाहून गेली आहेत त्यांना येत्या चार महिन्यात घरं बांधून दिली जातील असं महाजन यांनी सांगितलं या घटनेची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी केली जाणार असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही महाजन यांनी दिली दरम्यान सरकारच्या निष्काळजीपणानं तिवरे धरण फुटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला आहे याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या मागणीला पाठिंबा देत सत्तेत असणाऱ्यांनी आता धरणांच्या संरचनात्मक परीक्षणाकडे लक्ष द्यावं असं ट्वीट केलं आहे

मुंबईत यासंदर्भात घेण्यात आलेल्या एका बैठकीत ते बोलत होते प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी उंबरठा उत्पादन काढताना जोखीमस्तर आणि परतावा याचं सूत्र बदलण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं विम्यासंदर्भातल्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर सुविधा केंद्र सुरु करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली

केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळेम्ळे ग्रामीण भागातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या संशोधक व्त्ती वाढण्यास तसंच त्यांच्यातली सुप्त वैज्ञानिक कौशल्यं विकसित होण्यासाठी मदत होणार आहे

औरंगाबाद इथल्या परिवर्तन संस्थेच्या वतीनं काल कालिदास दिनी आयोजित आषाढस्य प्रथमदिवसे या विषयावरच्या द्रक श्राव्य व्याख्यानात ते बोलत होते कालिदासाचा कार्यकाळ आणि त्याचं पहिलं संस्कृत लघ्काव्य ऋतुसंहाराचं जनकत्व याबद्दल अनेक विद्वानांनी विविध मतं व्यक्त केली आहेत

एस शास्त्री यांच्या मतानुसार नऊ कालिदास होऊन गेल्याचं बोरकर यांनी सांगितलं

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस जळकोट तालुक्यात झाला तर सर्वात कमी औसा तालुक्यात झाला आहे रेणापूर तालुक्यात अद्याप पाऊसच झाला नसल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे

या पावसामुळे गेल्या आठवड्यात पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे एक जून पासून ते बूधवारपर्यत जिल्ह्यात सरासरी एकशे चार पूर्णांक साठ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे दरम्यान भोकरदन तालुक्यातलं धामणा धरण ऐंशी टक्के भरलं असून सांडव्याला गळती लागल्याची तक्रार आली होती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरणाची पाहणी केली मात्र यामुळे कोणताही धोका नसल्याचं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजूनही एकशे साठ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू असून नांदेड शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपूरवठा होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यातून सत्तावीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग केला जात आहे

भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधिक्षक सुरेखा सेठिया यांनी ही माहिती दिली

देशपांडे यांनी अंगणवाडीच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

संत तुकाराम महाराजांची पालखी आज सणसर मुक्कामाहून प्रस्थान करेल आज सकाळी बेलवडी इथं पालखीचं पहिलं गोल रिंगण होणार आहे

हे पथक तरडगाव फलटण बरड नातेपुते माळशिरस वेळापूर भंडी शेगाव वाखरी मार्गे वारकऱ्यांची सेवा करत पंढरपूरपर्यंत जाणार आहे

नवीन दर येत्या सोमावरपासून लागू होणार आहेत

यानुसार या दोन्ही विशेष साप्ताहिक गाड्या सप्टेंबरपर्यंत सुरू राहतील

या नदीच्या काठावरच जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलेलं आहे